विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री शंभ्राजे देसाई यांनी अर्थसंकल्प सादर केला कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांवर या अर्थसंकल्पात विशेष भर दिला असून आरोग्य सेवांसाठी साडे सात हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे

कृषी क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे

जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड करून चालणार नाही त्यामुळे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागातली क आणि ड संवर्गातली पदं येत्या दोन महिन्यात भरली जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोतराच्या तासात दिली कोविड काळात आरोग्य सेवेत तात्पूरते भरती झालेल्या लोकांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत आणि आरोग्य विभागातल्या रिक्त जागा भरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते

तात्प्रती निय्क्ती दिलेल्या कोरोना योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन आरोग्य सेवा दिली या सगळ्यांबददल सहानुभूती आहे मात्र या तात्पूरती नियुक्ती दिलेल्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देणं नियमानुसार शक्य नाही यातून मार्ग काढला जाईल तसंच यांचा भर्तीच्या वेळी तात्प्रती नियूक्ती दिलेल्यांना अनूभवाच्या अनूषंगानं प्राधान्य दिलं जाईल असं टोपे यांनी सांगितलं महिलांची बदनामी करणाऱ्या एप्सवर बंदी घालण्याची मागणी सदस्य मनीषा कायंदे यांनी आज सभागृहात प्रश्नोतराचा तास सुरू होण्यापूर्वी केली त्यावर शासनान याकडे गंभीरपणे लक्ष दयावे असे निर्देश विधान परिषद सभापती राम राजे निंबाळकर यांनी दिले ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून द्यावी अशी सूचना त्यांनी केली मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प बंद केलेला नाही कोरोना काळामुळे त्याचे काम मंदावले होते पुढच्या काळात हे काम गतीमान केले जाईल असे आश्वासन पाणीप्रवठामंत्री ग्लाबराव पाटील यांनी आज विधानसभेत दिलं एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पैठण गंगाप्र वैजाप्र इथं काम केलं जाईल मंजूळा गावित यांनी विचारलेल्या अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात अन्न आणि नागरी प्रवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी राज्यात वन नेशन वन रेशन कार्ड योजना लवकरच अंमलात आणण्याच्या दृष्टीनं काम चालू असल्याचं सांगितलं

राज्यात एसटीची नवी बसस्थानकं बीओटी तत्वावर बांधण्याचं धोरण शासनानं स्वीकारलं असल्याचं धर्मराव अत्राम यांच्या एका प्रश्नाच्या उतरात परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं अधिवेशनाच्या काळात विधानभवनात आलेल्या किती जणांना कोरोनाची बाधा झाली याचा तपशील शासनानं जाहीर करावा असे निर्देश उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिले शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागितली होती आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकया नायड्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत भारतीय महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करत नवनवे विक्रम रचले आहेत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे आजच्या महिला दिनाच्या निमीतानं आपण सगळ्यांनी स्त्री प्रुष असमानतेचं पूर्णतः उच्चाटन करायचा संकल्प करायचं आवाहनही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशातून केलं आहे महिलांच्या प्रगतीशिवाय देश प्रगती करू शकत नाही असं उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे आजचा दिवस महिलांमधला उत्साह त्यांची समर्पण भावना आणि त्यांच्या कर्तत्वाचा गौरव करण्याचा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारण्याच्या वाटचालीत महिला वर्ग महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमीतानं त्यांच्यातल्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी आपण वचनबदध होऊया असं आवाहनही त्यांनी केलं आहे कोरोना संकट काळातलं स्त्रीशक्तीचं धैर्य योगदान इतिहास विसरणार नाही अशा शब्दांत म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम स्त्रीशक्ती मातृ शक्तीला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित श्भेच्छा दिल्या आहेत महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहेच पण तो आणखी सुरक्षित करण्याची शपथ घेऊया त्यासाठी वचनबद्ध होऊया असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत गाव खेड्यात राहणाऱ्या शेतामध्ये कष्ट करणाऱ्या शहरांमध्ये नोकरी उद्योग व्यवसाय करून कृटुंबाला हातभार लावणाऱ्या समस्त माता भगिनींच्या त्यागाचं स्मरण करून राष्ट्रनिर्मितीतल्या स्त्रीशक्तीच्या योगदानाबददल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे राज्यातल्या स्त्रीशक्तीला त्यांचा हक्क मान सन्मान सुरक्षित वातावरण देण्याचा आपण सर्वानी निर्धार करूया असं आवाहनही त्यांनी केलं आहे आम्ही उदयोगीनी ही संस्था गेली पंचवीस वर्ष विविध माध्यमातून राज्यातल्या महिला उदयोजकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम करत आहे आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमितानं संस्थेच्या संस्थापक मीनल मोहाडीकर यांनी आकाशवाणीला गेल्या काही वर्षात उभ्या राहिलेल्या महिला उद्योजकांविषयीची माहिती देत

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण स्रू आहे आज महिला दिनाच्या निमितानं प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी पाच विशेष लसीकरण केंद्र सुरू केली आहेत त्याठिकाणी फक्त महिलांसाठी लसीकरणाची व्यवस्था केली आहे

काल नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे या बैठकीला विद्रोही सांस्कृतीक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा प्रतिमा परदेशी कार्यकारी संघटक किशोर ढमाले अर्जुन बागुल नाशिक इथल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे म्ख्य संयोजक राजू देसले इत्यादी उपस्थित होते बीड शहराजवळ पांगर बावडी इथं काल रात्री भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं रिक्षाला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पाच जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले जखमींवर बीड इथल्या रुग्णालयात उपचार स्रू आहेत ह्याच ट्रकनं पृन्हा पृढं घोडका राज्रीजवळ आणखी एका मोटार सायकलला धडक दिली आणि ट्रक पुढं जाऊन पलटला ट्रकचालक मद्यधूंद अवस्थेत असल्यानं त्याचा गाडीवरचा ताबा स्टला आणि हा अपघात झाला

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा आपती व्यवस्थापन समितीची बैठक झाली या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना चव्हाण यांनी हा निर्णय जाहीर केला अंशतः टाळेबंदीच्या काळात जर रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण टाळेबंदी करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला अंशतः टाळेबंदीच्या काळात सर्व धार्मिक कार्यक्रम राजकीय सभा आंदोलन सामाजिक कार्यक्रम आठवडी बाजार जलतरण तलाव स्पर्धांसाठी क्रीडा मैदानं शाळा महाविदयालयं पूर्णतः बंद असतील मंगल कार्यालय तसंच सभागृहात होणाऱ्या कोणत्याही विवाह सोहळ्यांना परवानगी असणार नाही मात्र नोंदणीकृत विवाह करायला अन्मती राहील नोंदणीसाठी वेगळी व्यवस्थाही केली जाईल असं चव्हाण म्हणाले